भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी आज गुजरातमधल्या गिरसोमनाथ श्वे प्रचार कला काँग्रअध्यक्ष राहुल गांधी करळिमधआज प्रचारसभा घतिआहत्ति उत्तरप्रदर्शक्रमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज ओदिशातल्या रुरकला क्वे प्रचारसभा घक्मी काँग्रस्तआणि बीजू जनता दलानं नक्षलवाद आणि दहशतवादाबद्दल मवाळ भूमिका घत्तमी असून भाजपा मात्र दहशतवाद अजिबात खपवून घट्टनाही असं त्यांनी यावछी सांगितलं उत्तरप्रदध्वतल्या फतस्पूर सिक्री कुं काँग्रेससरचिटणीस प्रियंका गांधी यांची प्रचारसभा झाली

समाजवादी पक्षाच अध्यक्ष अखिलध्वत यादव यांनी कासगंज आणि मुरादाबादमधसिभा घत्तिल्या भाजपानं आज उत्तरप्रदक्षीतल्या सात उमद्खारांची यादी जाहीर कली

मात्र राहुल गांधी यांनी या प्रकरणात घोटाळा झाल्याचं सर्वोच्च न्यायालयानं मान्य कलि असं मत प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त कलि होतं या संदर्भात भाजप नख्या मीनाक्षी लखी यांनी न्यायालयात याचिका दाखल कली होती

राहुल गांधी वारंवार घटनात्मक संस्थांच्या पावित्र्याला बाधा आणत असल्याचा आरोप भाजपाच ज्ञियईनत्तज्ञविशंकर प्रसाद यांनी दिल्लीत कला फ्रविचार याचिक्कर अजूनही सर्वोच्च न्यायालयानं अंतिम निर्णय दिल्ली नाही असं तौ म्हणाल किराराबद्दलच्या मूळ आदश्वत कुठलीही अनियमितता नाही असं म्हटलं होतं असंही तक्किणालक् प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावरचा चरित्रपट निवडणूक आयोगानं पाहावा आणि त्याच्या प्रदर्शनाबाबत विचारपूर्वक निर्णय घ्यावा अस आदध्य सर्वोच्च न्यायालयानं आज दिल निवडणूक आयोगानं चित्रपट पाहिल्यावर याबाबत आपला निर्णय मोहरबंद पाकीटातून यस्थि शुक्रवारपर्यंत न्यायालयाकडब्रावा

आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिक्ट्र परिषदक्के आयोजित विश्वचषक क्रिक्ट्र स्पर्धेसाठी भारतीय संघ आज मुंबईत जाहीर झाला

पक्षाच सिरचिटणीस सीताराम यद्वुरी यांच्या नकूविवाखाली एका शिष्ठमंडळानं आयोगाची भटी घटिमी

न्यायालयाचा अवमान कल्याप्रकरणी काँग्रस अध्यक्ष राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयानं बजावलल्खा नोटिशीला सर्वसमावध्क आणि समाधानकारक उत्तर दग्गिर असल्याचं काँग्रस्तीं आज सांगितलं

आपच स्तिमन्वयक अरविंद क्जिरीवाल यांनी युतीच्या मुद्दयावरून पुन्हा एकदा घूमजाव केल्याचं गांधी म्हणाल आप काँग्रस्ट्री युती झाली तर दिल्लीत भाजपाचा पराभव शक्य आह असं प्रतिपादन त्यांनी कलि जम्मू काश्मीरमध्य पाकिस्तानी फौजप्त पुन्हा एकदा युद्धबंदीचं उल्लंघन कलि राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रक्तिक्रिळ भारतीय सस्तितुकडीवर पाक तुकडीन अंदाधुंद गोळीबार कला पाकिस्तानी सस्तिनं नौशप्त सक्टिरमध्य भारतीय तळावर आज सकाळी उखळी तोफांचा मारा कल्ला